या वार्षिक संमेलनात तीनही दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी गेल्या वर्षीचा आढावा तसंच आगामी वर्षाच्या नियोजनासंबंधात चर्चा करणार आहेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह तीनही दलांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत

यंदा प्रथमच हज यात्रा अनुदानाशिवाय होत असल्याचं नक्वी यांनी सांगितलं पोलादपुर इथं बस दर्घटनेत मरण पावलेल्या दापोली कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांत सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली आहे या कर्मचाऱ्यांच्या घरातल्या प्रत्येकी एका सदस्याला राज्य सरकारच्या सेवेत घेतलं जाईल असं वायकर यांनी सांगितलं

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जे आर

टाटा यांच्या एकशे चौदाव्या जयंतीचं औचित्य साधून टाटा समूहानं त्याचं बाँबे हाऊस हे मुख्यालय काल नुतनीकरणानंतर पुन्हा सुरू केलं

महिलांच्या हॉकी विध्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं बाद फेरीत प्रवेश केला आहे

या बरोबरीमुळे गटात भारताला तिसरं स्थान मिळालं बाद फेरीत भारताचा उद्या इटलीशी मुकाबला होईल